नवीन शैक्षणिक धोरण नवभारताचा पाया असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

स्थानिक कलेला प्रोत्साहन देऊन आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान द्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधानांचं आवाहन

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी शिफारस पत्राचा मसुदा जाहीर

पंतप्रधान नवीन शैक्षणिक धोरण हा नव्या भारताचा पाया असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये उद्घाटनपर भाषणात ते आज बोलत होते परिषदेला मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक शैक्षणिक धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्यासह देशभरातल्या विविध विद्यापीठांचे कुलगुरू महाविद्यालयांचे प्राचार्य आणि राष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी या परिषदेला उपस्थित होते तीन चार वर्षांचा ऊहापोह आणि लाखो सूचनांचा विचार केल्यानंतर हे धोरण तयार करण्यात आलं आहे हे करताना दोन बाबींचा प्रामुख्यानं विचार केला गेला आजची शिक्षण व्यवस्था युवकांना कल्पकता कुतूहल जागृत ठेवणारे आणि कामाशी बांधिलकी जपणारे विद्यार्थी बनवते का आणि त्यांना विद्यमान आव्हानांना सामोरे जाऊन नवा समाज घडविण्याच्या दृष्टीनं सक्षम बनवते का हे ते दोन ठळक मुद्दे होते म्हणूनच जागतिक पातळींवर टिकून राहण्यासाठी गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाचा संगम साधत चौकसपणा संशोधन चर्चा आणि विश्लेषण यावर आधारित शिक्षण प्रणालीवर नव्या धोरणात भर देण्यात आला आहे असं मोदी म्हणाले या धोरणाची प्रभावी अमलबजावणी हा यापुढचा महत्त्वाचा टप्पा असून या परिषदेमुळे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अधिक सखोल माहिती मिळेल आणि धोरणाची अमलबजावणी अधिक सुकर होईल असं मोदी म्हणाले हातमाग दिन देशाचा हस्तकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी या कारागिरांचं मोलाचं योगदान आहे नागरिकांनी या स्थानिक कलेचा प्रसार करावा आणि आत्मनिर्भर भारतासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी देशातील कारागिरांना शुभेच्छा दिल्या आहेत

वस्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते यावेळी हातमाग प्रदर्शनाचं उद्घाटन आणि याविषयीच्या पोर्टल आणि अॅपचं उद्घाटन करण्यात आलं स्थानिक कारागिरांना त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ मिळवून देण हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं स्मृती इराणी आज दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना म्हणाल्या ध्वनी मा

ज्या फेरीवाल्यांकडे ओळख पत्र आणि विक्रीसाठीचा परवाना नाही तसंच ज्याचं नावही या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाही अशांसाठी हे शिफारस पत्र दिल जाणार आहे डिजिटल स्वरुपात उपलब्ध असलेल्या या शिफारस पत्राद्वारे विक्रेता स्थानिक प्रशासनाकडे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज दाखल करू शकतो पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन करणार आहेत हे केंद्र म्हणजे स्वच्छ भारत अभियानात योगदान देणाऱ्या नागरिकांचे अनुभव आणि मतं मांडण्यासाठीचा एक मंच आहे

किसान रेल्वे शेतमालाच्या जलद वाहतुकीसाठी आजपासून विशेष किसान रेल्वे सुरू झाली

रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी नवी दिल्लीमधून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवला किसान रेल्वे हे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे असं पियुष गोयल या कार्यक्रमात बोलताना म्हणाले

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ असगर हसन समून यांनी आज ही माहिती दिली

असगर हसन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत

बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे

लस दिल्यानंतर यातल्या कोणालाही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही

कोरोना लस जगभरात सध्या कोरोना लशीच्या संशोधनावर आणि चाचण्यांवर भर देण्यात येत आहे

भारत आणि अन्य विकसनशील देशांमध्ये ही लस पोहोचवण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे सिरम इन्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर या लशीच्या आवश्यक उत्पादनासाठी या भागीदारीमुळे आर्थिक पाठबळ मिळणार आहे पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत या लशीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याच उद्दिष्ट कंपनीचं उद्दिष्ट आहे या लशीची किंमत सव्वा दोनशे ते अडीचशे रुपते असेल असही या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विजयकुमार लडकत पुणे

या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते म्हणाले की तळागाळातल्या लोकांचा सामाजिक आर्थिक विकास हेच तुमचं प्रमुख्य ध्येय असायला हवं सुधारणा कार्यक्षमता आणि परिवर्तन हे पंतप्रधानांचं धोरण सर्वांनाच प्रेरणादाई असल्याचं त्यांनी सांगितलं

पुण्यतिथी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी आहे या निमित्त पश्चिम बंगालमधल्या शांतीनिकेतन इथल्या विश्व भारती विद्यापीठामध्ये आज विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आल होतं गुरुदेव टागोर यांचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले त्या निमतला स्मशानभूमीला भेट देऊन अनेकांनी टागोर यांना अभिवादन केलं पश्चिम बंगालमधल्या अनेक संस्थांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करून टागोर यांच्या कार्याचं स्मरण केलं

या धोरणानुसार हे वाहन घेतल्यानंतर नोंदणी शुल्क रस्ते कर माफ करण्यात येणार असून दीड लाखापर्यंतची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे या वाहनांच्या वापरामुळे प्रदूषणाची पातळी कमी होणार असून हे धोरण अर्थव्यवस्थेला चालना देणारं आहे असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे येत्या पाच वर्षात या धोरणानुसार पाच लाख वाहनांचा वापर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

आज तपास पथकाची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत सक्त वसुली संचालनालयाची समोर चौकशी करण्यात येऊ नये अशी विनंती रियानं केली होती

केरळ पाऊस केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडली आहेत

या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे

दरम्यान केरळच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे बिहार पर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यातल्या पूर परिस्थितीची हवाई पाहणी केली पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगानं राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

महाराष्ट्रातून कोयना धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती दलाच्या तुकड्यांना तैनात ठेवण्याचे आदेश कर्नाटक सरकारनं दिले आहेत

मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या कोकणातही सर्वत्र आज पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र गेल्या काही दिवसांच्या पावसाने अनेक घराचं मोठ नुकसान झाल आहे